वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली यापुढे आता वन महाराष्ट्र वन मेरीट अशी कार्यपद्धती असेल असं त्यांनी सांगितलं

त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आले होते

या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला

याशिवाय राज्य वस्तू आणि सेवा करासंदर्भात पटलावर मांडलेली दोन सुधारणा विधेयकंही काल मंजूर झाली राज्य आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा करात एकसमानता यावी यासाठी ही विधेयकं मांडली होती

आशा स्वयंसेविका वैद्यकीय सहायक गट प्रवर्तक आणि एकूणच या क्षेत्रातल्या सर्वाँच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम असेल असं ते म्हणाले राज्यातल्या प्रमुख शहरामंध्ये आणि जिल्ह्यामंध्ये कायमस्वरुपी सांसर्गिक रुग्णालयं सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्दवलेल्या परिस्थितीच्या काळात जनेतेनं पूर्ण सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

तसंच सध्याच्या स्थितीत मंदिरे सुरू करण्यासाठी आग्रह न धरण्याचं विरोधी पक्षाला आवाहन केल कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन दिवस कालावधी असलेलं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर काल संस्थगित झालं पुढील अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्याबाबतीत राज्य सरकार केवळ पुणे आणि मुंबई या शहरांकडे लक्ष देत असल्याचा आरोप केला होता राज्यातले नागपूर नाशिक औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूची स्थिती वाईट असताना तिथल्या स्थितीचा साधा आढावाही घेतला जात नाही असा द्जाभाव का असा सवाल फडणवीस यांनी केला होता त्या पार्श्वभूमीवर टोपे बोलत होते

रनौत हिच्या विरोधात काँग्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सूचना स्वीकारल्या असून यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे सदनाच कामकाज तीन वेळा तहकूब कराव लागल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीनं रियाला अटक केल्यानंतर काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं रियानं केलेला जामीन अर्जही न्यायालयानं फेटाळून लावला अंमली पदार्थ खरेदी प्रकरणात रियाच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती आणि गेल्या सलग तीन दिवसांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली एनसीबीने यापूर्वी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि नोकर दीपक सावंत यांच्यासह अंमली पदार्थांच्या अनेक विक्रेत्यांनाही अटक केलेली आहे दरम्यान अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर असलेल्या अंमलीपदार्थ सेवनाच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचं राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते अभिनेते शेखर सुमन यांचे पुत्र अध्ययन सुमन यांनी कंगनावर अंमली पदार्थ सेवनाचे आरोप केले होते

टाळेबंदी हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली असून योग्य नियमांचं पालन करून राज्यातली प्रार्थनास्थळं खुली करावीत अशी मागणी एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल याचिकेत केली होती त्याला उत्तर देताना राज्य सरकारनं हे स्पष्ट केलं नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान भाजी बाजार आणि फूल बाजारात सुरक्षेचे सर्व नियम मोडल्याचं दिसलं होतं या अन्भवामुळे हा निर्णय घेतल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे अन्य एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं राज्यातल्या खासगी रुग्णालयांना शासनाची कुठलीही मदत मिळत नसल्यामुळे या रुग्णालयांमधल्या शंभर टक्के खाटांच्या दरावर मर्यादा घालणं व्यवहार्य नसल्याचंही मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव वाढत असताना नागरिक नियम पाळत नसल्यानं कलावंत या पद्धतीनं जनजागृती करत आहे

हिंगोली शहर तसंच तालुक्यातल्या काही वसाहती आणि गावं प्रतिबधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत

गंगाखेड नगर पालिकेअंतर्गत विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेकरता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत नगर परिषद विभागानं संबंधित नगरसेवकाच्या वतीनं लाच मागितली तेव्हा संबंधितांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली कारकून करभाजने अभियंता अब्दल हकीम अब्द्ल खय्युम यांनी तक्रारकर्त्यांकडून दीड टक्केप्रमाणे म्हणजे अंदाजे साडेचार लाख रुपये पंचासमक्ष मागणी केली त्यास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष संमती दर्शवली त्याआधारे काल सापळा रच्न या तिघांना अटक करण्यात आली नांदेड तालुक्यातल्या राहटीचे ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर यांनाही दीड लाख रुपयाची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली गावठाणमध्ये असलेला प्लॉट ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ वर नावे करण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती

नागरिकांच्या आहारात पालेभाज्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी तसंच महिला किशोरवयीन मुली स्तनदा माता यांना पोषणमूल्ये देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या पोषण परस बागांचा उपयोग होत आहे याविषयी जिल्हा कृती समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी माहिती दिली ते म्हणाले प्रत्येक तालुक्यामधे पोषण बागेची निर्मिती आम्ही केलेली आहे

कुक्कुटपालनचं एक यूनिट छोट त्याचसोबत गांडळखत निर्मिती कशी करायची जीवामृत दशपर्णी हे कसं करायचं याचा पण डेमो आपण तिथे ठेवलेला आहेत जेणेकरून बचत गटांच्या महिला तेथे येऊन प्रत्यक्ष पाहतात शिकतात आणि स्वतःच्या गावामधे जाऊन करतात या परसबागेमुळे महिला आणि किशोरवयीन मुलींना त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण कायम ठेवून क्पोषित बालक जन्माचं आणि जन्मलेली क्पोषित बालकांचं वजन सुधारण्यास उपयोग होत आहे याविषयी काही महिला आणि किशोरवयीन मुलींनी प्रतिक्रीया दिली मला दररोज जास्त काही खायला मिळत नव्हतं

आणि आरोग्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर आरोग्यही सुद्रढ आहे माझी मूलंही चांगली आहेत हे पोषण विभाग आमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ह्या पोषण बागेमूळे आमच्या घरी कोणीच आजारी पडत नाही

ही बाग केल्यामुळे आमचा पैसा वाचलेला आहे दवाखान्याचा पण वाचला आणि आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली व्हायला लागली

अकरा विरुद्ध तीन मतांनी त्यांची निवड झाल्याचं पिठासीन अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितलं विद्यमान सभापती विजय पाटील यांच्याविरुद्ध सर्वपक्षीय सदस्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर काल नवीन सभापती निवडण्यासाठी विशेष सभा झाली महाविकास आघाडीकडून मुळे तर भारतीय जनता पक्षाकड्रन पाटील यांनी अर्ज दाखल केले होते

तुळजापूरच्या विश्व हिंद् परिषदेचे प्रखंड अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत होते तुळजापूर शहरात नाट्य चळवळ तसंच संस्कार भारती या संस्था संघटनाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

ग्रामीण भागातला वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यानं यापूर्वीही खासदार जाधव यांनी वीज मंडळाच्या अभियंत्यांना तात्काळ वीज प्रवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती

रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला होता